तरीही काही उच्च शिक्षित महिला आपली ओळख करुन देताना गृहिणी असंच सांगतात उच्च शिक्षित असूनही आपली ओळख गृहिणी करुन देणं हे योग्य नाही त्यामुळे त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून ज्ञानदानाचं काम करावं ज्या क्षेत्रात रुची आहे त्या क्षेत्रात आपलं योगदान देऊन आपली वेगळी ओळख निर्माण करावी असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केलं कोथरुड इथं भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कोथरुड मतदार संघातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यटिक्स भारतात उपलब्ध असलेल्या पारंपरिक ज्ञानाच्या जागतिकीकरणासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एकत्र आलं आहे भारतात विविध प्रकार आणि विषयांमधील पारंपरिक ज्ञानाचं भांडार उपलब्ध असून जगभरातील नागरिकांबरोबरच भारतातील नागरिकांपर्यंत देखील ही माहिती पोहचावी यासाठी युनिव्हर्सलायजेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज सिस्टीम अर्थात युटिक्स या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ विनय सहस्त्रबुद्धे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आयसीसीआर आणि पुणे विद्यापीठ यांच्यामध्ये एक सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे खासगी बेड कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे त्यामुळे ही लाट आधीसारखीच असेल हे गृहित धरून खासगी रुग्णालयांकडून बेड रिकामे ठेवण्याची हमी घेणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक यांनी दिली आहे

जलवाहिन्या जाळे लोहगाव सारख्या भागात पाणीटंचाईची समस्या सोडवायची असेल तर येथे जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करणे गरजेचे आहे तरच पाण्याचे वितरण करता येणे शक्य होईल असं आमदार सुनील टिंगरे यांनी म्हटलं आहे लोहगाव मधील विविध ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याच्या कामाचा शूभारंभ आमदार टिंगरे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते या कामासाठी टिंगरे यांनी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे कॅट बंद कोरोनामुळे व्यापाऱ्यांवर संकट आेढावले असताना व्यापारवाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी जीएसटीतील विविध जाचक अटींची पूर्तता करण्यातच व्यापाऱ्यांचा बराच वेळ जात आहे

याअंतर्गत इ कचरा तसंच प्लास्टिक कचर्याविषयी जनजागृती आणि संकलन करण्यात येणार आहे

पर्यावरण संरक्षणासाठी आपले योगदान देत पुणेकरांनी या अभियानामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पूर्णम इकोविजन फाऊंडेशननं केलं आहे क्रिकेट आठव्या बीस्मार्ट सीए आंतर फर्म क्रिकेट लीग स्पर्धेत एसआरपीए इलेव्हन संघानं आज विजेतेपद संपादन केलं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा हा लढा यापुढेही यशस्वीपणे सुरुठेवण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार